सरकारची घोषणा

आवाहन

देण्यात आलं राज्यातील बहतांश भागात पावसाची समाधानकारक स्थिती

या बाबतचं विधेयक गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत मांडलं यावेळी विरोधकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली

या कलमाम्ळं जम्मू काश्मीरला कधिच उर्वरित भारताला जोडण्यास मदत झाली नाही

परंतू क्ठल्याही राजकिय पक्षानं तसं केलं नाही असं देखिल शाह म्हणाले दरम्यान संसदेत याबाबत संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळाल्या विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी या विधेयकाचा पूर्ण विरोध करत असल्याचं सांगितलं पीपल्स डेमोक्रेटीक पक्षाच्या दोन खासदारांनी या विधेयकाचा विरोध करत भारतीय संविधानाची प्रत फाडण्याचा प्रयत्न केला सभापतींनी सदनात मार्शल बोलावून या दोन्ही खासदारांना सदनातून बाहेर काढलं

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या विधेयकाचं स्वागत करत गेल्या सत्तर वर्षापासून प्रतीक्षेत असलेला निर्णय घेतल्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलं

काश्मीरच्या माजी म्ख्यमंत्री असलेल्या महब्बा म्फ्ती यांच्यासह फारुख अब्द्ल्ला तसंच उमर अब्द्ल्ला या माजी म्ख्यमंत्र्यांना काश्मीरमधल्या त्यांच्या निवासस्थानी कालपासून स्थानबदध करण्यात आलं आहे दरम्यान जम्म् काश्मीरच्या मृदयावरून लोकसभेतही विरोधी पक्षांनी गदारोळ केला अध्यक्षांनी या गदारोळातच विविध विधेयकांची प्नर्स्थापना तसंच त्यावर चर्चा सुरू ठेवली

अमरावती इथं भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात आनंदोत्सव साजरा केल्याचं आमच्या अमरावतीच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे नागपूर इथं सुदधा व्हेरायटी चौकात भारतीय जनता पक्षाच्या शहर शाखेच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला सांगली नांदेड याठिकाणी स्दृधा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विजयोत्सव साजरा करण्यात आला देशाच्या राज्यघटनेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारकड्न जोरकसपणे सुरू आहेत अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे जालना इथं आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते आज बोलत होते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती

या विधेयकात जम्म् आणि काश्मीरला विधानसभा य्क्त केंद्र शासित प्रदेशाचा तर लडाखला विधानसभा विरहित केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्याची तरत्द आहे

नवीन संसद भवन उभारण्याबाबतचा प्रस्ताव संसदेच्या दोन्ही सदनात आज सादर करण्यात आला लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तर राज्यसभेत सभापती व्यंकय्या नायडू यांनी वाचून दाखवला स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनापर्यंत अर्थात प्ढच्या तीन वर्षांत नवीन संसद भवनाचं काम पूर्ण होईल अशी अपेक्षा या प्रस्तावातून व्यक्त करण्यात आली पोलिसांनी माओवादयांविरुदध प्रभावी पावले उचलली असून बऱ्याच अंशी माओवादयांवर आळा बसला आहे तरीही भरकटलेल्या माओवाद्यांनी म्ख्य प्रवाहात यावे अन्यथा त्यांना कायद्याला सामोरे जावे लागेल असा इशारा म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली इथं पत्रकार परिषदेत दिला

माओवादयांविरोधात लढण्यासाठी शासन पोलिसांना आवश्यक त्या सर्व स्विधा प्रवेल असेही म्ख्यमंत्र्यांनी सांगितले भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीला दरवर्षी प्र येतो

सिंचन रेल्वे आणि उद्योगासंदर्भात सरकार पावले उचलत असल्याचेही फडणवीस म्हणाले गडचिरोलीसह बऱ्याच ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे मात्र विदर्भातील दोन तीन तर मराठवाड़यातील तीन चार जिल्ह्यांमध्ये द्ष्काळाचे सावट आहे मात्र हवामान खात्याच्या अंदाजान्सार तेथेही चालू आठवड्यात पाऊस पडला तर या स्थितीवर मात करता येईल असे म्ख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले गेल्या दोन दिवसांत म्ंबई प्णे नाशिक रायगड इत्यादी जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवूष्टीने बाधित झालेल्या नागरिकांना एन

नौसेना आणि वाय्सेनेने मदतीचा हात दिल्याचे सांगून पूर परिस्थितीवर सरकार पूर्ण लक्ष ठेवून असल्याची माहिती त्यांनी दिली राज्यातील सुमारे पावणे दोन लाख युवकांना कौशल्य आणि उदयोजकतेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रमोद महाजन कौशल्य आणि उदयोजकता अभियानाअंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात आले कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी भंडारा इथं हि माहिती दिली

स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात आष्टीचा लढा स्वर्णक्षराने कोरून ठेवला आहे इंग्रजही हा लढा विसरू शकणार नाहीत यामध्ये शहीद झालेल्या शहीदांच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तयार करून त्याला राष्ट्रीय स्मारकाच्या यादीत समाविष्ट करू असे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी केले

या स्वातंत्र्याच्या वेदीत सहा शहिदांनी प्राणाची आहती दिली तो दिवस नागपंचमीचा होता या शहिदांच्या स्मरणार्थ दरवर्षी नागपंचमीला आष्टी इथं शहीद दिन साजरा केला जातो यावर्षी हा कार्यक्रम तालुका क्रिडा संकुल मैदानात मोठ्या स्वरूपात आयोजित करण्यात आला होता यावेळी शहिदाना श्रद्धांजली वाहतांना पालकमंत्री बोलत होते बहतांश भागात सर्वद्र होत असलेल्या समाधानकारक पावसाम्के गाव शिवारात झालेल्या जलय्क्त शिवार योजनेतील नाला खोलीकरण सिमेंट बंधारे सिमेंट नालाबांध ओढा खोलीकरण ओढा सरळीकरण सी

गावशिवारातील विहिरी पाण्याने त्ड्ंब भरल्या आहेत त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत नागपूर विभागात मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामूळे समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे विभागातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सर्वाधिक पाऊससाठ्याची नोंद झाली आहे उर्वरीत जिल्ह्यांमध्ये कमी पावसाची नोंद झाली आहे

याम्ळे नदी नाल्याची पाणी पातळीत वाढ झाली असून धरणातील पाणी साठ्यात सुद्धा वाढ झाली आहे